याबाबत आजची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही

नीती आयोग्याचे सदस्य व्ही के पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली

हा बदल करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात मंजूर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात मंत्रालयाचं नावं बदलण्याची शिफारस होती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली या मसुद्यावर काम करणाऱ्या समितीनं नाव बदलण्याचा मुद्दा मांडला होता

दूर दृश्य प्रणालीच्या माध्यामतून होणाऱ्या या परीषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घाटनपर भाषण करतील अशी माहिती आयएसएचे अध्यक्ष आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री आर

सिंग यांनी काल दिली या परिषदेत सर्व सदस्य देशांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत या परिषदेमध्ये परवडणाऱ्या किमतीमध्ये सौर तंत्रज्ञान तयार करण्यावर वैज्ञानिक संशोधन आणि विकास क्षेत्रातील तज्ञ आणि उद्योगपती चर्चा करतील असंही सिंग यांनी सांगितलं पंतप्रधान देशातील विविध आर्थिक क्षेत्रांना बहुपर्यायी संपर्क यंत्रणा पुरविण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा आढावा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला या प्लॅनच्या अंमलबजावणीनंतर देशातील उत्पादन पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला जोर येऊन युवकांनाही अनेक संधी निर्माण होतील असं पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटद्वारे सांगितलं

विद्यार्थ्यामध्ये संशोधन स्टार्ट अप आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या मुद्यांवर देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांची शास्त्रशुद्ध पद्धतीनं क्रमवारी लावण्यासाठी शिक्षण मंत्रालयानं ए आर आय आय ए साठी पुढाकार घेतला होता

आता अमेरिकेत हुवेई कंपनीचे तंत्रज्ञान आणि त्यांनी तयार केलेल्या संगणकाच्या चीप यांच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत या कंपनीवर आधीपासूनच अमेरिकेतून तंत्रज्ञान बाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे

चीनी कंपन्यांच्या माध्यमातून चीन सरकार अमेरिकेत हेरगिरी करत असल्याचा आरोप असून सध्या या दोन देशांमधील संबध तणावाचे आहेत सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री ओबेद आल तायर यांच्याशी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय चर्चा केली दोन देशांमधील दीर्घकालीन संबंधाबद्दल आदर करत हे संबंध अधिक विस्तारित करण्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली सीतारामन यांनी भारतात असलेल्या गुंतवणूकीच्या संधींबाबतही तायर यांना माहिती दिली दोन देशांदरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहारात सुलभता आणण्यासाठी युपीआय आणि रूपे कार्ड वापराबाबत सहकार्य करण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी एकमत झालं जयशंकर युएई चर्चा भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संबंध अधिक मजबूत करण्याच्या मुद्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल संयुक्त अरब अमिरातीचे म्हणजेच युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्द्ल्ला बिन झायेद नाहयान यांच्याशी सविस्तर चर्चा केली

यावेळी भारतातील महामार्ग बंदर विमानतळ अपारंपरिक उर्जा या क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकासात युएईमधील कंपन्यांनी गुंतवणूक करावी असं आवाहनही भारतानं केलं

ते सध्या नागरी उड्डयन सुरक्षा प्राधिकरणाचे महासंचालक म्हणून काम पहात आहेत त्यांच्याकडे अमलीपदार्थ नियंत्रण प्राधिकरणाच्या महासंचालकपदाचीही अतिरिक्त जबाबदारी असून नव्या नियुक्तीनंतर ही जबाबदारी कायम राहणार आहे

भीमा कोरेगाव एल्गार परिषद कोरेगाव भीमा प्रकरणी अटक झालेल्या कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांनी केलेल्या जामीन अर्जाला राष्ट्रीय तपास संस्थेनं काल मुंबई उच्च न्यायालयात विरोध केला भारद्वाज यांच्या सर्व वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यास भायखळा तुरुंग प्रशासन सक्षम आहे असं तपास संस्थेनं युक्तीवादावेळी सांगितलं यानंतर न्यायालयानं राज्य सरकारकडं भारद्वाज यांचा ताजा वैद्यकीय अहवाल मागवला आहे हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या पावसातून इतक्यात उसंत मिळण्याची शक्यता नाही आजही कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी हजेरी लावू शकतात